शिवसेना बिजू जनता दल आणि तेलंगणा राष्ट्रसमितीचे सदस्य अनुपस्थित राहिले

कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर टीका करताना मोदी म्हणाले की राष्ट्रीय सुरक्षिततेच्या संवेदनशील मुद्यांवर त्यांनी बालिश पणे बोलणं टाळावं आपल्या सरकारनं मतपेटीचं किवा अनुनयाचं राजकारण टाळून लोक कल्याणाच्या अनेक योजना राबविल्या विशेषतः महिला आणि दूर्लक्षित वर्गासाठी खूप काम केलं मात्र विरोधी पक्षांना सत्य पटत नाही

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आयआयटीसारख्या शैक्षणिक संस्थांमध्ये मुलींचं प्रमाण कमी असल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे

यात बदल होण्याची गरज असल्याचं कोविंद म्हणाले दूध आंदोलनादरम्यान राज्य परिवहनमंडळाच्या बसगाड्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं याप्रकरणी ज्यांच्यावर गुन्हेगारी खटले दाखल करण्यात आले आहेत आणि जे दोषी आहेत त्यांच्याकडून झालेल्या नुकसानीची भरपाई करून धेण्यात येईल अशी घोषणा राज्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी काल विधान परिषदेत केली

त्यामुळे एस टी

हे अतिरीक्त गुण परीक्षेत भाषांतरातून झालेल्या चुकीच्या पार्श्वभूमीवर देण्यात आले होते उच्च न्यायालयाच्या मदुराई पीठाच्या निर्णयामुळे परीक्षेसाठी तामिळ भाषेची निवड करणाऱ्या विद्यार्थ्यांना तिर परीक्षार्थीपेक्षा अधिक फायदा मिळाल्याचं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे वस्तू आणि सेवा कर परीषदेची बैठक आज नवी दिल्लीत प्रभारी अर्थमंत्री पियूष गोयल यांच्या अध्यक्षतेखाली आयोजन करण्यात आलं आहे

सर्विंटरी नप्रक्रीन हस्तकला आणि हातमाग वस्तू या वस्तूंचा यात समावेश असण्याची शक्यता आहे नवी दिल्लीत कनिष्ठ आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत काल भारतानं एक रौप्य आणि एक कांस्य पदक मिळवलं

महिला विश्वचषक हॉकी स्पर्धा लंडन क्रे आजपासून सुरु होत असून सलामीचा सामना भारत आणि केंड यांच्यामध्ये होणार आहे भारतीय प्रमाण वेळेनुसार संध्याकाळी साडेसहा वाजता सामन्याला सुरुवात होईल